जगातली ही सर्वात मोठी लसीकरण मोहीम असून सर्वाधिक जोखीम असणाऱ्यांना प्राधान्य तसंचमानवतेची तत्वांवर ही मोहीम आधारित आहे असं प्रधानमंत्र्यांनी यावेळी सांगितलं

ही लस शोधण्यासाठी गेले कित्येक महिने अथक परिश्रम करणाऱ्या शास्त्रज्ञांची त्यांनी प्रशंसा केली

पर्य़वरण मंत्री आदित्य ठाकरे तसंच म्ंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यावेळी उपस्थित होत्या

भारत आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना या लसीकरण मोहिमेत चांगलं यश मिळो अशा शुभेच्छा त्यांनी ट्विटरवर दिल्या आहेत कोरोना विषाणूविरोधी लसीकरण देशव्यापी मोहिमेचा प्रारंभ आज विलेपार्ले इतल्या डॉ

क्पर रुग्णालयात दृकश्राव्य संवाद माध्यमातून प्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला तिथं लसीकरणाचे पाहिले लाभार्थी माजी आरोग्यमंत्री डॉ दीपक सावंत ठरले

दीपक सावंत यांच्या पत्नी डॉ अनिला दीपक सावंत यांचेही कोरोना लसीकरण करण्यात आवं लसीकरण झाल्यानंतर डॉ

दीपक सावंत आणि डॉ अनिला दीपक सावंत यांचा प्ष्पग्च्छ देऊन सत्कार केला नागपूरात कोविड लसीकरणाचा प्रारंभ ऊर्जामंत्री तसंच नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत मनपा आय्क्त राधाकृष्णन बी महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते पाचपावली इथल्या महिला रुग्णालयातील कोविड लसीकरण केंद्रात फीत कापून करण्यात आलं यावेळी अनेक नगरसेवक नागरीक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते जालन्यात अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ

हिंगोली जिल्ह्यात कळमन्री उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ आनंद मेने यांनी पहिली लस घेतली गोंदिया कोरोना लसीकरणाला सुरूवात पहिल्या दिवशी तिनशे आरोग्य कर्मचारी खाजगी डॉक्टरांना कोरोनाची देण्यात येत आहे

ठाणे जिल्ह्यात कोरोना विषाणू प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा प्रारंभ जिल्हा सामान्य रुग्णालय इथं करण्यात आला जिल्ह्यामध्ये लसीकरण मोहिमेतील पहिले लाभार्थी होण्याचा मान जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ कैलास पवार यांना मिळाला बुलडाणा शहरात जिल्हा सामान्य रुग्णालयात लसीकरणाचा प्रारंभ जिल्हाधिकारी एस रामामूर्ती आणी जिल्हा परिषदप उपाध्यक्ष कमलताई ब्धवत यांच्या हस्ते करण्यात आला ब्लडाणा इथल्या डॉ

सिंध्दूर्गात कोरोना लसीकरणाचाप्रारंभ झाला स्टाफ नर्स अलका सांगवेकर या पहिल्या लाभार्थी ठरल्या सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस घ्यावी अस आवाहन जिल्हाधिकारी के

लातूर जिल्ह्यातील लसीकरणाचा शुभारंभ राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख पर्यावरण राज्य मंत्री संजय बनसोडे यांच्या उपस्थितीतझाला यावेळी महापौर विक्रांत गोजमग्ंडे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहूल केंद्रे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी पी जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अभिनव गोयल आरोग्य उपसंचालक डॉ एकनाथ माले उपस्थित होते लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैदयकीय संस्थेचे माजी अधिष्ठाता डॉ गिरीष ठाकूर यांना पहिली लस देण्यात आली

लातूर जिल्ह्यातील सहा केंद्रावर आरोग्य कर्मचारी डॉक्टर यांना प्रथम लस देण्याला सुरुवात झाल्याचे सांगून अमित देशम्ख म्हणाले की केंद्र आणि राज्य सरकारच्या निर्देशान्सार लसीकरणाच काम पूर्ण करावे त्यात कोणतीही चुक होता कामा नये विक्रमी वेळेत लसीकरण पूर्ण करण्यासाठी पब्लीक प्रायव्हेट पार्टनरशिप पदधतीचा वापर करुन महाविकास आघाडीच सरकार सर्वांच लसीकरण करण्याचा प्रयत्न करेल अशी माहिती यावेळी मंत्री अमित देशमुख यांनी दिली लसीकरण झाल तर प्ढील कांही काळ प्रत्येकांनी मास्क वापरावा आणि आरोग्य विभागानं दिलेल्या सूचनांचं पालन करण्याच आवाहन ही त्यांनी केल उस्मानाबाद जिल्ह्यात लसीकरणाचा प्रारंभ जिल्हा शासकीय रुग्णालयात खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर आमदार कैलास पाटील जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता कांबळे यांच्या उपस्थितीत झाला

मुख्य निवडणूक आय्क्त यू

मदान यांनी काल ही माहिती दिली

त्यातल्या काही ग्रामपंचायतींच्या निवडण्का पूर्णत तर काही ग्रामपंचायतींच्या निवडण्का अंशत बिनविरोध झाल्या आहेत असं मदान यांनी सांगितलं

राज्यातल्या शाळांच्या गुणावतेचा जिल्हा निहाय आढावा घेऊन त्यासाठी लागणाऱ्या उपाय योजनांची आखणी करत राज्यातल्या शालेय शिक्षणाचा रोड मॅप तयार करावा असे निर्देश म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत

त्यावेळी ते बोलत होते

शाळा सुरु करताना विदयार्थी आणि शिक्षक यांची कोविडबाबत काळजी घेण्यात यावी अशा सूचना मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिल्या राज्यात नववी ते बारावीचे वर्ग विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष उपस्थित प्रमाण कार्यपद्धतीचं पालन करत यापूर्वीच स्रु झाले आहेत

आताही मुंबईत कोविडची परिस्थिती सध्या नियंत्रणात असली तरीही ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोना विषाणूच्या नव्या प्रकाराच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून याप्ढेही प्ढचे आदेश मिळेपर्यंत मुंबई महानगर पलिका क्षेत्रातल्या शाळा बंदच राहतील असं पालिका प्रशासनानं स्पष्ट केलं आहे कोरोना प्रतिबंधासाठी केलेल्या लॉकडाऊनचा फटका समाजातल्या सर्वच घटकांना बसला त्यात पथविक्रेत्यांची आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटली या ताळेबंदीमुळे पथविक्रेत्यांच्या उपजीविकेवर विपरीत परिणाम झाला तब्बल तीन महिन्यांच्या ताळेबंदीत हातात असलेले थोडेफार भांडवलही खर्च झालं त्यामुळे या घटकांना पुन्हा व्यवसाय सुरू करता यावा यासाठी केंद्र सरकारनं सुरु केलेल्या प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेनं अनेकांना उभं राहण्यासाठी हात दिला आहे

आरोग्य सेवा प्रवणाऱ्यांच्या कुटुंबियांनातसंच इतर कोरोनायोध्यांना लस दिली जाणार का असाही प्रश्नविचारला जातो लसीचा मर्यादित प्रवठा असल्यामुळे पहिल्या टप्प्यात सर्वाधिक प्राधान्य गटातल्या व्यक्तींना लस उपलब्ध केली जाईल त्यानंतरच्या प्ढच्या टप्प्यात इतर सर्व गरजू व्यक्तींनाही लस मिळेल

लसीची निश्चित मात्रा पूर्ण करण्यासाठी हे गरजेचं आहे